मतदार संघनिहाय संध्याकाळी पाच वाजेपर्यंत झालेल्या मतदानाची टक्केवारी याप्रमाणे आहे

उमेदवारी अर्जांची छाननी शनिवारी केली जाणार आहे सोमवार हा अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे भाजपाचे वरीष्ठ नेते आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भाजपाचे अध्यक्ष अमित शाह काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आज देशभरात विविध ठिकाणी सभा घेतल्या गुजरातमधल्या अमरेली श्रें प्रधानमंत्री मोदी म्हणाले की जम्मू कश्मीरचे काही जिल्हे वगळता देशामधला दहशतवाद आटोक्यात आणण्यात आपल्या सरकारला यश मिळालं देशात गेल्या पाच वर्षात कुठेही बाँबस्फोट झाले नाहीत याकडे त्यांनी लक्ष वेधलं काँप्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी उत्तरप्रदेशातल्या बदाऊन कें सभेला संबोधित केलं तर आज अलिबाग कें राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही सभा झाली स्वातंत्र्यापासून काँग्रेस सरकारमधील प्रत्येक नेत्यानं गरिबी हटावचा नारा दिला मात्र देशातला गरीब जिथल्या तिथेच का राहिला गरिबांसाठी काय केले याचा हिशेब काँप्रेस राष्ट्रवादीनं द्यावा असं भाजपा अध्यक्ष अमित शाह जालना खेल्या सभेत म्हणाले निवडणूक प्रचारात संरक्षण दलाच्या कारवाईचे संदर्भ वापरल्याप्रकरणी भाजपाचे नेते अणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांना निवडणूक आयोगानं ताकीद दिली आहे उत्तरप्रदेशातल्या रामपूर ॐ तीन एप्रिल रोजी झालेल्या एका सभेत नक्वी यांनी या संदर्भात भाष्य केलं होतं मोदी सरकारच्या काळात केवळ हवाई आणि सर्जिकल हल्ले केले नाहीत तर पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय पातळीवर संपूर्ण अलग केलं असं भाजपाच्या वरिष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटलं आहे

पश्चिम बंगालमधल्या डमडम श्वे झालेल्या प्रचारसभेत गाझी अब्दूल नूर हा बांग्लादेशी अभिनेता उपस्थित होता त्याला तात्काळ भारत सोडण्याचा आदेश गृहमंत्रालयानं दिला आहे त्याचा पारपत्राचा परवाना याआधीच संपला असून त्याच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचं मंत्रालयानं म्हटलं आहे दहावी वित्तेच्या समाजशास्त्राच्या अभ्यासक्रमातून कोणताही धडा काढून टाकलेला नाही असं आज सीबीएसई मंडळानं स्पष्ट केलं दहावी शित्तेचे विद्यार्थी सर्व धड्यांचा अभ्यास करतील आणि त्यांचे मूल्यांकन केलं जाईल असं स्पष्ट केलं आहे आजच्या मतदानाविषयी विश्लेषण विवेचन करणारा विशेष रेडिओ ब्रीज कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्तविभागातर्फे सादर करण्यात येणार आहे आज रात्री सव्वा आठ वाजता अस्मिता वाहिनीवर हा कार्यक्रम ऐकता येईल दिल्ली न्यायालयानं वेस्टलँड हेलिकॉप्टर मामल्यातला मध्यस्थ ख्रिस्तियन मिशेल याला कुटुंबियांसोबत उट्टर साजरा करण्यासाठी जामिन द्यायला नकार दिला आहे

मिशेलची चौकशी सुरू आहे जामिन दिला तर मिशेल या प्रकरणासंबधी वादग्रस्त विधानं करेल असं कारण देत विशेष न्यायाधीश अरविंदकुमार यांनी मिशेलला जामिन द्यायचं नाकारलं छत्तीसगडमधे बस्तर भागातल्या दंतेवाडा जिल्ह्यात सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन नक्षलवादी मारले गेले

याप्रकरणात या दोन्ही नक्षलवाद्यांचा सहभाग होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली

जेट एयखेजनं विमानसेवा तात्पुरती बंद केल्याच्या पार्श्वभूमीवर नागरी हवाई उड्डाण विभागाचे सचिव प्रदीप सिंग खरोला यांनी आज विमानतळ आणि विमान कंपन्यांच्या अधिकाऱ्यांसोबत स्वतंत्र बैठक घेतल्या या बैठकीत प्रवासी क्षमता उड्डाणाच्या वेळा आणि प्रवाशांसाठीच्या सोयी अशा महत्वाच्या मुद्यांवर चर्चा झाली विमान तिकीटांचं रद्दीकरण शुल्क परतावा तसंच पर्यायी तिकीट आरक्षणाच्या नियमांचं काटेकोरपणे पालन होण्यावर यावेळी भर देण्यात आला आज जागतिक वारसा दिवस आहे सांस्कृतिक वारश्याचं महत्व कळावं म्हणून हा दिवस साजरा केला जातो

बलुचिस्तान भागातल्या कराची आणि ग्वादार दरम्यान महामार्गावर प्रवास करत असलेल्या पाच ते सहा बस थांबवून अज्ञात बंदूकधाऱ्यांनी त्यातल्या प्रवाशांना खाली उतरवलं

दोन प्रवासी पळून जाण्यात य्रशस्वी झाले तपासयंत्रणांनी घटनास्थळी भेट देऊन तपासाला सुरुवात केली मात्र या हत्येमागचं कारण अजूनही स्पष्ट झालेलं नाही नेपाळनं आपल्या पहिल्या नेपाळी संद्रा या उपग्रहाचं आज अमेरिकेतल्या व्हर्जिनिया श्रून यशस्वी प्रक्षेपण केलं नेपाळी वैज्ञानिकांनी हा उपग्रह बनवला आहे नेपाळच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान अकादमीचे प्रवक्ते सुरेशकुमार धुंगेल यांनी या प्रक्षेपणामुळे अवकाश तंत्रज्ञानांचा नवा मार्ग नेपाळला खुला झाल्याचं मत व्यक्त केलं हा उपग्रह एक महिनाभर आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर राहणार असून नंतर तो पृथ्वीच्या कक्षेत सोडण्यात येणार आहे पाकिस्तानचे अर्थमंत्री आसद उमर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे आर्थिक संकटाशी झुंजत असणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून मदत मिळण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर उमर यांनी नुकताच अमेरिकाचा दौरा केला होता आर्थिक संकटाशी सामना करण्यात अपयशी ठरत असल्यावरुन उमर यांच्यावर पाकिस्तानात टीका होत आहे

पी एल क्रिकेट स्पर्धेत आज नवी दिल्लीतल्या फिरोजशहा कोटला मैदानावर दिल्ली क्षीटल्स आणि मुंबई डिअन्स यांच्यातला सामना नुकताच सुरु झाला आहे मुंबई डियन्सनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे